काल या माध्यमांनी तसंच इंटरनेट आणि मोबाईल संघानं नवी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांना नैतिक आचार संहितेचा दस्तावेज सादर केला निवडणूक आयोगासोबत झालेल्या बैठकीनंतर या माध्यमांनी स्वैच्छिक आचारसंहिता तयार केली यामध्ये सोशियल मिडीयावर देण्यात येणारी राजकीय जाहिरात माध्यम प्रमाणन आणि देखरेख समितीकडून प्रमाणित करून घेणं बंधनकारक असणार आहे

लोकसभा निवडण्कीची आदर्श आचारसंहिता दहा मार्चला लागू झाली त्यानंतरच या तक्रारी आल्याचं निवडणूक विभागातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं

मतदारांना प्रलोभन म्हणून पैसे वाटप किंवा आक्षेपार्ह भाषणांच्या चित्रफीतीही या माध्यमातून मतदारांना निवडणूक आयोगाकडे पाठवता येतील

यवतमाळ वाशिम मतदारसंघात मात्र काल दोन अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत अमरावती लोकसभा मतदारसंघातही चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले

राष्ट्रवादी काँग्रेसचे वाशिमचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे चंद्रपूर जिल्ह्यातले वरोरा भद्रावतीचे शिवसेनेचे आमदार सुरेश धानोरकर यांनी काल विधानसभा सदस्यत्त्वाचा तसंच पक्षाच्या जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिला चंद्रपूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचा मनोदय त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे

पोलिस विभागाच्या सूत्रांनी ही माहिती दिल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे परराज्यातून शस्त्रास्त्रं मद्य तसंच रोख रकमेची संभाव्य अवैध वाहतूक थांबवण्याच्या दृष्टीनं हे निर्देश देण्यात आले आहेत

यात सहा वाहनांचा आणि प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेचा प्रचार प्रसार करणाऱ्या एका गॅस एजन्सीचा समावेश आहे

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रूचेश जयवंशी यांनी ही माहिती दिली

औरंगाबाद अहमदनगर रस्त्यावर वाळ्ज टोल नाक्यावरही काल एका चारचाकी वाहनामधून दीड लाख रूपये तपासणी पथकानं जप्त केले

याशिवाय सकाळी अकरा वाजताच्या दोन मिनिटांच्या बातमी पत्राच्या वेळेतही वाढ करून ते पाच मिनिटांचं करण्यात आलं आहे ही दोन्ही बातमीपत्रं आकाशवाणी बरोबरच फेसबुक युट्युब आणि द्विटरवर लाईव्ह ऐकता येतील आकाशवाणी औरंगाबादच्या अधिकृत प्रष्ठावरून त्याचं प्रसारण केलं जाईल याशिवाय आमच्या अन्य सर्व बातमीपत्रांचंही या सामजिक माध्यमांवरून लाईव्ह प्रसारण केलं जात आहे

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

सहारिया यांनी काल मुंबईत दिली लोकसभा आणि संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी एकाच वेळी मतदान होत असल्यानं शाईच्या निशाणीबाबत संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं

यामध्ये निवडणूक निरीक्षक अभिषेक सिंग यांनी मार्गदर्शन केलं आचारसंहिता विषयक तक्रारी नागरिकांना थेट सीव्हिजील मोबाईल अॅपवरती दाखल करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती सिंग यांनी यावेळी दिली

विद्यासागर राव यांनी राज्यातल्या जनतेला आज साजऱ्या होत असलेल्या धुलीवंदन सणाच्या श्भेच्छा दिल्या आहेत विविध रंगाचे संगम आपल्या कुटुंब आणि समाज व्यवस्थेला सकारात्मक उर्जा निर्माण करतात असं राष्ट्रपतींनी आपल्या श्र्भेच्छा संदेशात म्हटलं आहे भिन्नतेनं नटलेल्या भारतीय समाजामध्ये परस्पर प्रेम बंध्भाव आणि सलोखा वाढवणारा हा सण असल्याचं राज्यपाल विद्यासागर राव यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे

वाईटाकडून चांगल्याकडे जाण्याचा सण होळी काल देशभरात साजरा करण्यात आला काल संध्याकाळी सर्वत्र होलिका दहन झालं आज ध्वळवड अर्थात धुलीवंदनाचा सण साजरा केला जात आहे

वर्धा जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यात अंगावर वीज पडून दोन जण मरण पावले या पावसामुळे रब्बीच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे आजही काही भागात पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे

या दुर्घटनेत सुमारे दीड एकरवरचं ज्वारीचं पीकही जळालं ही घटना काल दुपारी घडली अग्निशमन दल येईपर्यंत ग्रामस्थांनी आगीवर नियंत्रण मिळवलं जखमीला मानवतच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

खारकर यांच्या निधनानं सेलूच्या सांस्कृतिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातून दख व्यक्त होत आहे

काल या उत्सवात हजारो नारळांची होळी करण्यात आली

महाराष्ट्र गोमंतक पक्षाच्या आणि गोवा फॉरवर्ड पक्षाच्या प्रत्येकी तीन आणि तीन अपक्ष आमदारांनी सावंत यांना पाठिंबा दिला